पृण्यातल्या सत्र न्यायालयानं काल त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता त्यामुळे आज सकाळी त्यांना मुंबई विमानतळावरुन अटक करण्यात आली आज त्यांना पुण्यातल्या सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार आहे पुणे पोलिसांनी तेलतुंबडे यांच्यावर नक्षलवादी संघटनेशी संबंध असल्याप्रकरणी कारवाई केली होती मात्र आपण कोणत्याही बेकायदेशीर कारवाईत सहभागी झालेलो नाही असा दावा करत त्यांच्यावर दाखल झालेला गुन्हा रद्द करण्यासाठी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात फौजदारी याचिका दाखल केली होती पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पश्चिम बंगालमधल्या दर्गाप्रमध्ये दोन रेल्वे प्रकल्पांचं उद्घाटन करणार आहेत

ते आकाशवाणीला दिलेल्या विशेष मुलाखतीत बोलत होते या अर्थसंकल्पामध्ये सरकारनं मध्यमवर्गींयांच्या गरजा लक्षात घेत त्यांचं आर्थिक नियोजन कोलमडणार नाही याची काळजी घेतल्याचं ते म्हणाले काळा पैसा आणि विमुद्रीकरणामुळे सरकारचं कर संकलन वाढलं असल्याचंही गोयल यांनी नमूद केलं

समाजातल्या प्रत्येक घटकासाठी अर्थसंकल्पात काही ना काही तरतूद केली असल्याचं भारतीय उद्योग संघटनेचे पश्चिम विभाग अध्यक्ष पिरुज खंबाटा यांनी म्हटलं आहे बांधकाम क्षेत्राला आणि आयकर दात्यांना अर्थसंकल्पानं दिलासा दिल्याची प्रतिक्रिया आखिल भारतीय कारखाना महासंघाचे अध्यक्ष विजय कलंत्री यांनी व्यक्त केली अर्थसंकल्पातल्या कर सवलतींमुळे भारतीय उद्योग वाढीसाठी मोठी मदत होणार असल्याचं भारतीय उद्योग आणि वाणिज्य महासंघ फिक्कीचे अध्यक्ष संदीप सोमाणी यांनी म्हटलं आहे तर हा अर्थसंकल्प चांगला आणि अर्थव्यवस्थेला प्रक असल्याची प्रतिक्रिया भारतीय उद्योग महासंघाचे अध्यक्ष चंद्रजीत बॅनर्जी यांनी व्यक्त केली

कोलकाता इथं काल आगामी सार्वत्रिक निवडणुकांबाबत सर्व राजकीय पक्षांशी आणि अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर ते माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते दोन दशकांहून अधिक कालावधीपासून आपल्या देशात मतदानासाठी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र ईव्हीएमचा वापर करण्यात येत आहे तसंच आयोगाचं गेल्या काही काळापासून हेच धोरण असल्यामुळे त्यात बदल होण्याची शक्यता नसल्याचंही ते म्हणाले

सहा वर्षांपूर्वी नकारात्मक गुणपद्धतीनं आय आय टी जे ई ई परीक्षेत अन्त्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याची याचिका निकाली काढताना न्यायालयानं सदर मत नोंदवलं

अध्यक्षस्थानी राज्य शासनाच्या मदत आणि प्नर्वसन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मेधा गाडगीळ या होत्या दुष्काळ चक्रीवादळ पूरस्थिती आदी आपत्तीचे धोके कमी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी एकत्र काम करण्याची गरज यावेळी तज्ज्ञांनी व्यक्त केली जागतिक परिषदेच्या निमित्तानं प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यान्सार आपत्ती निवारणासाठी पुढाकार घेणं त्याबाबतची जागरूकता वाढवणं आणि जोखमीची माहिती देऊन योग्य पद्धतीनं आपत्ती निवारणाचं कार्य करणं आणि या कार्याचा नियमित आढावा घेण्याचं निश्चित करण्यात आलं

पात्रता फेरीतलं आव्हान टिकवण्यासाठी ही लढत जिंकणं भारतासाठी आवश्यक आहे या फेरीतल्या एकेरीच्या पहिल्या सामन्यात काल इटलीच्या आंद्रिआ सेप्पीनं भारताच्या रामक्रमार रामनाथनचा सहा चार सहा दोन असा पराभव करत इटलीला आघाडी मिळवून दिली त्यानंतर एकेरीच्या द्सऱ्या सामन्यात भारताच्या अग्रमानांकित प्रज्ञेश ग्रणेश्वरनचाही पराभव झाला